उद्यापासून राज्यात खाजगी आणि सरकारी कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढणार कर्मचाऱ्यांच्या वाहतूकीसाठी एस टी

हे पॅकेज नसून तातडीची मदत आहे असही त्यांनी स्पष्टपणे नमूद केलं आहे निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे पालघर या जिल्ह्यांना झालेल्या नुकसानाचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतला त्यावेळी ते बोलत होते

नुकसान भरपाईची काही आगाऊ रक्कम जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात देऊन पंचनामे लवकरात लवकर पूर्ण होताच ती लाभार्थ्यांना देण्यात येईल त्यामुळे थोडासा दिलासा मिळेल असं मुख्य सचिव अजोय मेहता यांनी यावेळी बोलतांना सांगितलं राज्यातल्या महत्त्वाच्या शहरातल्या सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्ये येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या उद्यापासून वाढणार आहे

सरकारच्या नव्या आदेशानुसार सर्व ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून किमान एक दिवस तरी कार्यालयात यावे लागेल अन्यथा त्यांना पूर्ण आठवड्याची रजा द्यावी लागेल

देशात काल कोरोनाबाधितांच्या संख्येत सलग पाचव्या दिवशी विक्रमी भर पडली

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली

कोरोना हॉटस्पॉट असलेल्या धारावीतली रोज निश्वित होणारी रुग्णसंख्या निम्म्यानं घटली आहे

गेल्या सहा दिवसांत इथं एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही

नांदेड जिल्ह्यात आज एकही कोरोनाविषाणू बाधीत रूग्ण आढळून आला नाही

आज दोन रूग्ण बरे होऊन घरी परतले

भंडारा जिल्ह्यातही आज एकही नवा कोरोनाबाधित आढळून आला नाही

सांगली जिल्ह्यात कोरोनामुळं आज दोघांचा मृत्यू झाला

आता औरंगाबादमध्ये सातशे सदतीस रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे

तर दोघे कोरोनामुक्त झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं

खासगी प्रयोगशाळातल्या कोरोना चाचण्यांचे दर आठवडाभरात कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे

शासकीय प्रयोगशाळांमध्ये या चाचण्या निःशुल्क केल्या जात आहेत

याकाळात तपासणी चाचण्यांसाठी आवश्यक असणारे किटस् परदेशातून आयात करावे लागत होते मात्र आता असे किटस् देशातच तयार होत आहेत आणि उपलब्ध देखील आहेत त्यामुळे मान्यताप्राप्त प्रयोगशाळांशी वाटाघाटी करून कोरोना तपासणी दर निश्वित करण्याबाबत आयसीएमआरने कळविले आहे

ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी केरळमधल्या दोन डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर ही विनंती करण्याचा निर्णय घेण्यात आला अशी माहिती ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त आणि प्रवक्ते संदीप माळवी यांनी दिली आहे

याबाबत रुग्णालय व्यवस्थापनाला समजही देण्यात आली होती अखेर त्यांच्यावर कारवाई करुन प्रति रुग्ण एक लाख रुपयांचा दंड ठोठावला बेस्ट या मुंबईतल्या सार्वजनिक बस वाहतूक उपक्रमानं उद्यापासून बेस्टच्या बस गाड्यांमधून सुरक्षित अंतर राखत प्रवास करू देण्याचा निर्णय घेतला आहे मात्र बसमधल्या प्रत्येक आसनावर केवळ एकाच प्रवाशाला बसायची तसच उभ्यानं केवळ पाच प्रवाशांना प्रवास करायची परवानगी असणार आहे देशातल्या मोठ्या राज्यांमध्ये अन्न सुरक्षेच्या क्रमवारीत राज्याचा तिसरा क्रमांक लागला आहे

मोठ्या राज्यांच्या यादीत पहिला क्रमांक गुजरातचा आणि दुसरा क्रमांक तामिळनाडुचा लागला आहे

केंद्रशासित प्रदेशांमध्ये चंदीगड दिल्ली आणि अंदमान पहिल्या तीन क्रमांकावर आहे

हिंगोली जिल्ह्यात पोहण्यासाठी गेलेल्या पाच जणांपैकी तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातल्या जामगव्हाण जवळच्या इसापूर धरणात आज पाच जण पोहायला उतरले होते पोहून झाल्यावर दोघेजण धरणाबाहेर आले उरलेले तिघे बराच वेळ होऊनही बाहेर न आल्यामुळे दोघांनी जवळच्या ग्रामस्थांना कळवलं काही वेळातच पोलीस अधिकारी इतर प्रशासकीय अधिकारी दाखल झाल्यानंतर गावातल्या ग्रामस्थांच्या मदतीनं शोधकार्य सुरु झालं आणि तब्बल एक तासानंतर तिघांचे मृतदेह मानवी पाणबुड्यांनी बाहेर काढले चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर तालुक्यातल्या ताडोबा कोर झोन परिसरात वाघानं केलेल्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला या आठवड्यातली हि दुसरी तर मागच्या तीन महिन्यातली या परिसरातली ही पाचवी घटना आहे मागच्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इसमाचा शोध सुरू असताना आज सकाळच्या सुमाराला त्याचा मृतदेह जंगलात आढळला त्याच्या शरीराचा बहुतांश भाग वाघानं खाल्ला असल्याचं निष्पन्न झालं असून वनविभागानं घटनास्थळी पंचनामा केला आहे

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रक्ताचा तुटवडा असून ठीकठिकाणी रक्तदान करण्याच्या होत असलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून डॉक्टर असोसिएशन आखाडा बाळापूर आणि शिवसेनेच्या वतीनं हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं

सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे तसंच राजेंद्र तिवारी सुनील देसाई आणि राजेंद्र निकम या कॉन्सटेबल्सचा यात समावेश आहे

पुरावा नष्ट करणे आणि हत्या असे आरोप त्यांच्यावर होते आंध्र प्रदेशची किनारपट्टी तेलंगणा कर्नाटक आणि महाराष्ट्राचा काही भाग तसच बंगालच्या उपसागराचा उर्वरित भाग आणि पश्चिम बंगाल सिक्कीम आणि ओदिशाच्या काही भागात नैऋत्य मोसमी पावसाची पुढची वाटचाल होण्यासाठी येत्या दोन दिवसात परिस्थिती अनुकूल होईल असं हवामान विभागानं म्हटलं आहे कोकणात उद्या बऱ्याच ठिकाणी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे मुंबई शहर आणि उपनगरात आकाश सामान्यत ढगाळ राहून हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल असही वेधशाळेनं म्हटलं आहे